भारत आणि अमेरिका यांच्यातली सामरिक भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीयो आजपासून भारताच्या तीन दिवसाच्या दौ यावर येत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेबरोबर उच्चस्तरीय चर्चा होत आहे या दौ यामधे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी ते चर्चा करतील

भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं तसंच काही प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांच्या दृष्टीनं या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे

पेट्रोलियम आणि नस्तर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत ही माहिती दिली

नीती आयोग आज नवी दिल्ली खें निरोगी राज्य प्रगतीशील भारत या अहवालाच्या दुस या आवृत्तीचं प्रकाशन करणार आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आरोग्य सचीव प्रीती सुदान तसंच जागतिक बँकेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतील आरोग्यावर होणारे परिणाम शासन प्रक्रिया आणि धोरण हस्तक्षेपांचे परिणाम या पार्वभूमीवर आरोग्यावर एक दृष्टीक्षेप या अहवालामधे आहे

हा अहवाल जागतिक बँकेकडून तांत्रिक सहकार्य घेऊन आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण विभागानं बनविला आहे सरकार जीएसटीच्या ज्ञेक्ट्रॉनिक वे बिल प्रणालीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या फास्टॅग प्रणालीशी जोडण्याबाबत विचार करत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली लॉजिस्टिक डेटा बँकेला फास्टॅग प्रणालीशी जोडण्याबाबत चाचपणी देखील केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं ई वे बिल प्रणाली बळकट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख पडताळणी माहितीचा वापर करण्याबाबत जीएसटी परिषदेनं अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून यात केंद्र सरकार राज्य सरकार वस्तू आणि सेवा कर जाळे आणि एनआयसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या समितीनं केलेल्या शिफारशींवर जीएसटी परिषद विचार करत आहे हिजबूल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना नियंत्रण रेषेपलिकडून राज्यांत अमलीपदार्थांची तस्करी करण्यातही सहभागी आहे असं जम्मू कश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे नियंत्रण रेषेपलिकडून पूंछ जिल्ह्यात एकाला बारा किलो हेरॉईनसह अटक करण्यात आल्यानंतर हिजबुलचा अमली पदार्थ तस्करीचा संबंध उघड झाल्याचे जम्मूचे पोलीस महानिरिक्षक एम के सिन्हा यांनी सांगितलं चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्यांनी हिजबूल मुजाहिद्दीन आणि सीमेजवळच्या भागात राहणा या अंमली पदार्थांची तस्करी करणा यांचा जवळचा संबंध असल्याचं सांगितलं

म्यानबा तुकारामच्या जयघोषात लाखो वारक यांसह संत तुकाराम महाराजांची पालखी काल देहू ब्रून पंढरपुरासाठी वारीला निघाली संत तुकाराम महाराज पालखी बरोबरच राज्याच्या विविध भागातून सुमारे साडेतीनशे दिंड्या आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला रवाना होतात संत तुकाराम पालखीची दिंडी काल रात्री देहूच्या जिमदारवाड्यात मुक्कामाला होती आज दुपारपर्यंत ही पालखी निगडीला भक्ती शक्ती चौकात पोचेल संत ज्ञानेबर महाराजांची पालखी आज आळंदी श्रून निघणार आहे

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सध्याच्या वाहनचालक परवाना प्रणालीत सुधारणा केली असून यासाठी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरु करायचं ठरवलं आहे रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली मंत्रालयानं संपूर्ण देशात परवान्यासाठी एकसमान पद्धती निशित केली असून राष्ट्रीय माहिती केंद्रानं मंत्रालयाचं एक सारथी एप तयार केलं असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली या अॅपद्वारे देशभरातल्या परवाना धारकांच्या आकडेवारीसह संपूर्ण माहिती उपलब्ध होत असून बनावट परवान्यासंदर्भात तात्काळ पडताळणी करता येऊ शकेल ज्ञाणवर नवे कडक आर्थिक निर्बंध लादणा या कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री सही केली या आदेशामुळे जिणचे सर्वोच्च नेते आणि ात्रेर अधिका यांना अमेरिकेच्या अखत्यारितल्या वित्तीय व्यवहारांना प्रतिबंध होणार आहे या आदेशात नमूद केलेल्या पदाधिकारी अधिका यांना जाणीवपूर्वक वित्तीय व्यवहार सुविधा देणा या परदेशी वित्त संस्थांनाही अमेरिकी वित्तीय व्यवस्थेतून हद्दपार व्हावं लागेल असं ट्रम्प यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आखाती देशातला तणाव कमी करण्यासाठी जिण आणि अमेरिकेला आपापसात चर्चा करायला सांगितलं आहे मात्र जिणने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या आर्थिक निर्बधांनंतर अमेरिकेशी कुठलीही चर्चा करण्याची शक्यता फेटाळली आहे सुरक्षा परिषदेने कुवतीद्वारा तयार करण्यात आलेल्या निवेदनात आखाती भागात अलिकडेच तेलाच्या टँकरवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे परिषदेने दोन्ही देशांना लष्करी कारवाईपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे

भारत सरकारनं केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांमुळे व्यापारातले अडथळे दूर झाले असून अनेक संबंधित प्रक्रिया सुलभ झाल्या असल्याचं वे एरिया कौन्सिल या अमेरिकी औद्योगिक संस्थेनं म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि स्मृती जिणी लोकसभेत निवडून गेल्यानं गुजरातमधल्या राज्य सभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत त्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे दुस या जागेसाठी भाजपानं जुगल ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात अमरावतीतल्या नदी किनारी बांधण्यात आलेली सरकारी मिरत पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री वास एस जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि सध्याचे विरोधी पक्षनेते नायडू यांच्या घराजवळ कृष्णा नदी किनारी आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणानं प्रजा वेदिका हे सभागृह बांधलं होतं

राजस्थान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदनलाल सत्ती यांचं काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं

फुफ्फुसांमधे संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर जयपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते